भारत चीन सीमा प्रश्नाबाबत संरक्षण मंत्र्याचं राज्यसभेत निवेदन

चीनबरोबरचा सीमा प्रश्न शांततामय मार्गानं सोडवण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिवसानिमित्त जगभरातल्या नेत्यांच्या शुभेच्छा देशात

अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू राज्यसभा राजनाथ राज्यसभेत आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारत चीन सीमा प्रशाबाबत निवेदन सादर केल भारत चीन सीमा प्रश्न हा जटील आहे तो चर्चेने शांततामय पद्धतीनं सोडवण्याचे दोन्ही देशांनीही मान्य केलं आहे भारताने चर्चेने हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे मात्र त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे असं राजनाथसिंग यांनी सांगितलं प्रत्यक्ष ताबारेषेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा चीन प्रयत्न करत आहे मात्र कोणत्याही स्थितीत भारत ते मान्य करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केल चीनचे सैन्य भारतीय सैन्याची कुरापत काढत आहे मात्र भारतीय सैन्य संयमाची भूमिका घेऊन परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे अर्थात वेळ आल्यास भारतीय सैन्य चोख उत्तरही देत आहे चीनच्या कुरापती या दोन्ही देशांदरम्यानच्या अनेक करारांचा भंग आहे

चीनने या भागात पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केल्यावर भारतानंही तातडीनं पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केली सरकारनं सीमा भागातील पायाभूत सुविधा उभारणीसाठीचा निधी दुप्पट केला आहे असंही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सीमावादाबाबत देशात मतभिन्नता आहे असं चित्र उभं राहायला नको असं मत व्यक्त केलं या विषयाबाबत माहिती देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी सर्व पक्षांची बैठक बोलवावी अशी सूचना नायडू यांनी केली केंद्र सरकार देशाच्या सीमांच रक्षण करेल अशी अपेक्षा कॉग्रेसचे ए

अँटनी यांनी व्यक्त केली संपूर्ण देश भारतीय सैन्याबरोबर आहे असंही त्यांनी सांगितलं गलवान खोऱ्यात सध्या गस्त घातली जात नाही आता त्यासाठी सैन्याला परवानगी देणं आवश्यक आहे असंही अँटनी यांनी नमूद केलं देशाच्या अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न येईल तेव्हा सगळा देश एक आहे असं कॉप्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं या मुद्यावर सदस्यांनी दाखवलेली एकी आनंददायी असल्याची भावना राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली

दरम्यान स्वपन दासगुप्ता यांनी टाळेबंदी लागू करण्यामागील शास्त्रीय आधार काय होता असा प्रश्न उपस्थित केला शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्य सरकारने मुंबईतील धारावी झोपडपट्टीमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळवल्याचे सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित कोरोनाचा सामना केला पाहिजे यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारने योजलेल्या उपाययोजनांची माहिती दिली ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिवीर औषधाची कमतरता नसल्याचे अधिकारी सांगत आहेत मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल तर शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यांना निधी देताना केंद्र सरकार पक्षपात करत असल्याचा आरोप केला राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत आधीच सूचना दिली होती असं सांगत कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी या साथीचा सामना करण्यासाठीच्या योग्य वेळी सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला नरेंद्र सिंग तोमर शेती उत्पादने व्यापार आणि वाणिज्य सुविधा विधेयक आणि किंमत हमी आणि सुविधा विधेयक अशी दोन शेतीविषयक विधेयके आज कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत मांडली देशातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकणारी ही ऐतिहासिक विधेयक असल्याचे तोमर यांनी सांगितलं

या प्रस्तावित कायद्यांमुळे ए पी एम सी अर्थात कृषी उत्पन्न विपणन समिती राज्यातील कायद्यांमध्ये हस्तक्षेप होणार नाही असंही तोमर यांनी म्हटलं आहे या दोन विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला दर मिळेल तसंच ते बाजार नियमांच्या अधीन राहणार नाहीत त्यांचे उत्पादन कोणासही विकण्यास स्वतंत्र असतील शिवाय त्यांना कोणताही कर भरावा लागणार नसल्याचं तोमर यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची घाई करू नये हे विधेयक मागे घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे तर या विधेयकामुळे शेतकरी मजबूत होईल आणि देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असं भाजपाच्या वीरेंद्रसिंग यांनी म्हटलं आहे दरम्यान या विधेयकांना विरोध करत केंद्रीय खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे

त्यानंतर सभागृहाचे कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं

नरेंद्र मोदी पुस्तक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज एका संकेतस्थळाचे उद्घाटन आणि एक ई बुक प्रसिद्ध केले या पुस्तकासाठी अनेक क्षेत्रातील लोकांनी आपले योगदान दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचे प्रेम आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे असं जावडेकर यांनी यावेळी म्हटलं आहे मोर्दींनी वेगवेगळ्या प्रकारे राजकारण करत समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी समर्पित राहून काम करत असल्याचं जावडेकर यांनी यानिमित्त सांगितलं

याअंतर्गत प्लाझ्मा दान रक्त दान आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आलं आहे

देशभरात सर्वत्र पंतप्रधानांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला यानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे

सदानंद गौडा यांनी दिली आहे यामुळं प्रत्येक जिल्हयात जनौषधी केंद्र तयार होऊन देशातल्या काना कोपऱ्यात नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतील

सध्या सक्रिय बाधित असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्ण संख्येपेक्षा केवळ एक पंचमाश इतकी आहे

अमित शहा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे

आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास आता बंदी असेल

अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून डॉक्टरांची आवश्यकता असल्यानं हा निर्णय घेतल्याचं देशमुख यांनी सांगितल्याचं पी टी आय या वृत्तसंस्थेन म्हटलं आहे वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर सरकारी रुग्णालयांमध्ये आपण सेवा करण्यास तयार आहोत असा करार केलेल्या विद्यार्थ्यांची नेमणूक केली जाणार आहे निवासी डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे कापड कोईम्बतूर इथल्या एका कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीनं जीवाणूरोधक बेडशीट टॉवेल्स मास्क पुनर्वापर करता येण्याजोग्या पिशव्या आणि हँड सॅनिटायझर्सची निर्मिती केली आहे ग्राहक आता स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत या उद्देशाने या प्रकारच्या कापडामध्ये साथीच्या रोगाचा नाश करणारी औषधी वापरली आहेत पुरस्कार विश्वकर्मा दिनानिमित्त आज शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध संस्थांना उत्कृष्ट संस्था विश्वकर्मा पुरस्कार प्रदान केले ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीईच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात

भारत चीन भारत चीन सीमा भागात पँगॉग लेक आणि अन्य ठिकाणी निर्माण झालेली संघर्ष स्थिती सुधारण्यासाठी चीनने भारताशी सहकार्य करणं आवशयक आहे असं भारतानं म्हटलं आहे प्रत्यक्ष ताबारेषेवरील जैसे थे स्थिती बिघडवण्याचा कोणतेही प्रयत्न चीन करणार नाही आणि प्रत्यक्ष ताबारेषेचा सन्मान करेल अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे हा प्रश्न शांततेनं सोडविण्यासाठी भारत चीनशी राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा करत आहे असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं

त्यावेळी सीमारेषेवरील भागातून सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती दोन्ही देशांनी सीमाभागातील परिस्थिती चिघळणार नाही यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे याकरता दोन्ही देशांमधील करारांचं पालन होणं आणि सद्यस्थिती बदलण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न न होणं महत्त्वाचं आहे असं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं झेनुआ झेनुआ कंपनीने केलेल्या हेरगिरी प्रकरणी चीनशी चर्चा केल्याचं आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितलं मात्र ही कंपनी स्वतंत्र असून चीन सरकारशी तिचा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा चीननं केला आहे या संदर्भात राष्ट्रीय सायबर सिक्युरीटीच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून ही समिती या प्रकरणाचा अभ्यास करून कायद्याचे उल्लंघन आदी मुद्यांबाबत आपला अहवाल एक महिन्यात सादर करेल असं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं

आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वार्ताहरांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली